भारतरत्न डॉ

या प्रकल्पासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने स्धारित संकल्पान्सार सादर केलेल्या अंदाजित खर्चास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली नगरपरिषदांमध्ये बहसदस्यीय प्रभाग पदधतीऐवजी एकसदस्यीय प्रभाग पदधतीचा अवलंब करण्यासाठी अधिनियम स्धारण्यासाठी अध्यादेश काढण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली तसंच सामान्यांना वैद्यकीय उपचारांसाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या महात्मा जोतिबा फ्ले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढविण्यात येणार असून राज्यात आता प्रत्येक तालुक्यात एक रुग्णालय योजनेत सहभागी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे राज्यभरात सहभागी रुग्णालयांची संख्या द्र्प्पट करुन सुमारे एक हजार रुग्णालयांचा समावेश योजनेंतर्गत केला जाईल त्यामुळे अधिकाधिक रुग्णांना त्याचा फायदा होऊन दिलासा मिळेल अवयवदान करण्यासंबंधी लोकांना जागरूक आणि प्रोत्साहित करण्याची आवश्यकता असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे ते आज दिल्लीत यकृत आणि पित्त विज्ञान संस्थेच्या दहाव्या वर्धापन दिन समारंभात बोलत होते ते पुढं म्हणाले कि लोकांचे प्राण वाचविण्यासाठी अवयवांची आवश्यकता असते परंत् आवश्यकता आणि उपलब्धता यात सध्या बरंच अंतर आहे बहात्तरावा सेना दिवस आज देशभर साजरा केला जात आहे भारतीय लष्कराचे शेवटचे ब्रिटिश प्रमुख सर एफ

बचर यांच्याकडून जनरल के

त्याची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो राष्ट्रीय सुरक्षेला असलेल्या प्रत्येक आव्हानाला भारतीय लष्करानं तोंड दिलं आहे तसंच आपलं समर्पण आणि उच्चस्तरीय व्यावसायिक कौशल्यामुळे ते एक बहमितीय आणि कणखर सेनादल बनलं आहे असं जनरल नरवणे यांनी त्यांच्या संदेशात म्हटलं आहे

ही रक्कम तापी महामंडळाकडे वर्ग केली जाणार असल्याची माहिती ध्ळ्याचे खासदार डॉ स्भाष भामरे यांनी दिली नाबार्डकडे निधी मंजूरीचा विषय लवकर मार्गी लागावा म्हणून डॉ भामरे गेल्या सहा महिन्यांपासून पंतप्रधान कार्यालय आणि केंद्रीय जल आयोगाकडे सातत्याने प्रयत्न करीत होते देशातील समुद्रावरील सर्वात जास्त लांबी असणाऱ्या मुंबई पारबंदर प्रकल्पाच्या प्लाच्या पहिल्या गाळा उभारणी कामाचा प्रारंभ म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज झाला मुंबई नवी मुंबईला जोडणारा हा भारतातील महत्वाकांक्षी प्रकल्प असून वेळेपूर्वीच तो पूर्ण होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला

त्यामुळे मुदतीपूर्वी हा प्रकल्प पूर्ण होईल या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबई नवी मुंबईला जोडली जाणार असून राज्यातील नव्हे तर देशातील हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त संजय खंदारे यांनी यावेळी सादरीकरण केले

मी इतकी आहे भंडारा आणि कोल्हाप्र जिल्ह्याच्या पालकमंत्री निय्क्त्यांमध्ये अंशत बदल करण्यात आले असून भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून डॉ विश्वजीत कदम तर कोल्हापूरच्या पालकमंत्री म्हणून सतेज ऊर्फ बंटी पाटील यांची निय्क्ती करण्यात आली आहे महात्मा गांधीजी यांच्या विचारांची ताकद नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी संकल्प पदयात्रा मोलाची ठरेल असे केंद्रीय जहाज बांधणी रसायने आणि खते राज्यमंत्री मनस्ख मांडवीय यांनी आज अमरावती जिल्ह्यातील गुरुकंज मोझरी इथं सांगितले गुरुकंज मोझरी इथं राष्ट्रसंत से राष्ट्रपिता मोझरी ते सेवाग्राम या गांधी संकल्प पदयात्रेचा प्रारंभ मांडवीय यांच्या उपस्थितीत झाला त्यावेळी ते बोलत होते देशाला ग्रामगीतेतून ग्रामस्वराज्याचा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंत त्कडोजी महाराज यांच्या भूमीतून गांधीविचाराचा प्रसार करण्यासाठी पदयात्रा सुरू होत आहे ही महत्वपूर्ण बाब आहे गाव समृद्ध होईल तर राष्ट्र समृद्ध होईल स्वच्छता शिक्षण स्वावलंबन याबाबत गांधीजी यांनी दिलेली शिकवण आजही पथदर्शक आहे ही शिकवण तरुणाईच्या मनावर बिंबवण्याची गरज आहे या कार्यात पदयाव्रेचा उपक्रम मोलाचा ठरेल गांधी विचाराच्या प्रसारासाठी आपण यापूर्वी पदयात्रा आयोजित केल्या त्यातून प्रेरणा मिळून अनेक म्ली शिक्षणाच्या प्रवाहात आल्या आज त्या भगिनी मोठ्या पदावर पोहोचल्या आहेत पदयात्रेसह अनेक विधायक उपक्रमात योगदान देत आहेत असेही मांडवीय यावेळी म्हणाले राज्यसभेचे खासदार विकास महात्मे यांच्या नेतृत्वात हि पदयात्रा काढण्यात येत आहे पारंपारिक शेतीमधून शेतकऱ्यांना मुबलक उत्पादन मिळत नाही आज शेतकऱ्यांसाठी नवनवीन तंत्रज्ञान उपलबध्द आहे तंत्रज्ञानाच्या वापरामुळे होणाऱ्या फायद्याचा अभ्यास करून शेतकऱयांनी त्याचा जाणीवपूर्वक अवलंब करावा आणि शेतीतील उत्पादन वाढवावे असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी वर्धा जिल्हा कृषी महोत्सवाच्या उदघाटनप्रसंर्गी केले केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे परीक्षण करून दिले

केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने शेतकऱ्यांसाठी जिल्हा कृषी विकास परिषदेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली

इस्त्रो संस्थेमध्ये गडचिरोली येथील आदिवासी विदयार्थ्यांना भेट मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी विशेष प्रयत्न केले

नागप्रातील रमन विज्ञान केंद्रात उद्यापासून नवव्या विज्ञान प्रदर्शनाची सुरूवात होत आहे उदया सकाळी अकरा वाजता या प्रदर्शनाचं उदघाटन विज्ञान आणि उदयोग संशोधन विभागाचे सचिव प्रो शेखर मांडे यांच्या हस्ते होणार आहे वीस जानेवारीपर्यंत चालणारं हे प्रदर्शन सर्वांसाठी निःशुल्क ख्लं असून त्याची वेळ अकरा ते साडेपाच ही आहे नागपूरकरांनी या आयोजनाचा लाभ घ्यावा असं आवाहन विज्ञान केंद्राच्या वतीनं करण्यात आलं आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्य्तर अर्थशास्त्र विभाग आणि प्रादेशिक विकास अध्ययन केंद्र यांच्या संय्क्त विद्यमाने उद्या आणि परवा शाश्वत विकास आणि जागतिकीकरण या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे सदर परिषदेच उदघाटन विदयापीठ अन्दान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ स्खदेव थोरात यांच्या हस्ते होईल केंद्रीय रस्ते वाहत्क आणि महामार्ग मंत्रालयांतर्गत नागपूर येथील राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचे प्रकल्प संचालक तसेच तांत्रिक विभागाचे महाप्रबंधक एन

नागप्र क्षेत्रातील राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाबद्दल पेंच व्याघ प्रकल्पातील कठीण परिस्थितीतून रस्तेबांधणी तसेच मेट्रो प्रकल्पासोबत उड्डाणपूलाची निर्मिती अशा विविध प्रकल्पावर केलेल्या कार्याबद्दल येवतकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे

सी सी

रोहितनं या वर्षात दहा शतकं ठोकली त्यापैकी पाच शतकं त्यानं विश्वचषक स्पर्धेत झळकावली आहेत विश्वचषक स्पर्धेत खिलाडू वृत्तीसाठीच्या स्पिरिट ऑफ क्रिकेट पूरस्कारासाठी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याची निवड झाली आहे विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडच्या अष्टपैल् बेन स्टॉक्सला सर गारफील्ड सोबत करंडकासाठी निवडलं आहे